मोदी बिहार प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधील कोसी रेल महासेतू या रेल्वे पुलाचं लोकार्पण करण्यात आलं

कोरोना संकटाच्या काळात या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं असून या कामात स्थलांतरीत मजुरांनीही सहभाग घेतला होता या प्रसंगी मोदी बोलताना म्हणाले की आज बिहारमध्येरेल्वेमार्गांच्या जोडणीनं इतिहास घडला आहे जवळपास डझनभर नव्या योजनांमुळे नवीनरोजगार मिळवून देण्याच्या उद्योगांना यामुळं चालना मिळाली असल्याचं मोदी यांनीयावेळी म्हटलं आहे

हा महासेतू बिहारच्या विकासात मोलाची भूमिका पार पाडेल असा विश्वासही गोयल यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बिहारमधल्या रेल्वेच्या विकासाची ध्वनिचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आदी यावेळी उपस्थित होते रेल्वे पदे गेल्या सहा वर्षांत रेल्वेमधील मंजूर पदे रद्द करण्यात आली नाहीत असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली तर ही रिक्त पदे भविष्यात रद्द करण्याची रेल्वेची कोणतीही योजना नसल्याचंही गोयल यांनी म्हटलं आहे दरम्यान रेल्वेचं खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणतंही प्रस्ताव नसल्याचं गोयल यांनी आज राज्यसभेत सांगितलं

सुधारित सेवा पुरवण्यासाठी आणि भांडवली निधीतील अंतर कमी करण्यासाठी तसेच आधूनिक तंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीने काही खास उपक्रमांमध्ये रेल्वेने खासगी आणि सार्वजनिक भागीदारीचं प्रारूप वापरण्याचे नियोजन केले असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे या सर्व परिस्थितीत रेल्वेचं परिचलन आणि सुरक्षा प्रमाणपत्र काम भारतीय रेल्वेकडे राहील असंही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं खासगी गुंतवणूकदारांना आधुनिक रोलिंग स्टॉक आणि दुरुस्ती आणि देखभाल विभागामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे असं सांगत भारतीय रेल्वेच्या विद्यमान सेवांच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आत्तापर्यंत खाजगी चालकांकडून कोणतीही रेल्वे प्रवासी रेल्वेगाडी चालविली जात नसल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं

यामुळे व्यवसाय सुलभता होवून गुंतवणूक उत्पन्न आणि रोजगार वाढीस हातभार लागेल असं सांगत या क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत त्याची छाननी केली जाईल असं गोयल यांनी म्हटलं आहे आत्मनिर्भर भारत हा घटक लक्षात घेता या सुधारणांमुळे राष्ट्रीय हितसंबंध आणि सुरक्षिततेला महत्त्व देतांना संरक्षण उत्पादनांमध्ये देखील आत्मनिर्भरता वाढेल असं प्रतिपादन गोयल यांनी केलं आहे

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज या विधेयकांच महत्त्व स्पष्ट करत ती सादर केली आहेत या विधेयकात होमिओपॅथीचं शिक्षण आणि अभ्यासाचे नियमन करणाऱ्या होमियोपॅथीची सेंट्रल कौन्सिलची स्थापन करण्यात आली आहे या वर्षी एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आलेल्या विधेयकाची हे विधेयक जागा घेणार आहे भारतीय औषध केंद्रीय परिषद या दुरुस्ती विधेयकात आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार या भारतीय औषध प्रणालीच्या शिक्षण आणि अभ्यासाचे नियमन करणार्या केंद्रीय परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे तर ही विधेयक अध्यादेश मार्गाने न आणता वैधानिक ठरवानी मांडावेत अशी मागणी कॉग्रेस आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी केली आहे या विधेयकांमुळे देशात दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवा सुनिश्वित होवून होमिओपॅथी आणि एघलोपॅथी औषध प्रणालीतील एकसंध संशोधन देखील सुनिश्वित करता योईल असं भाजपाचे डॉ सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे

सलग दुसऱ्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण विक्रमी संख्येनं बरे झाले आहेत

गेल्या चोवीस तासात दहा लाख सहा हजार पेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञांच्या सहकार्याने अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येत आहे

असाही या संदेशात म्हटलं आहे चीन व्यापार गेल्या पाच महिन्यांत चीनबरोबर भारताची व्यापार तूट कमी झाली आहे

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली आहे

वाढदिवस आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री मजबूत असून टी सर्वांसाठी हितकारक आहे असं मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली दोन्ही देशातील संबघ अधिक दृढ होतील असं ठाम प्रतिपादन दोन्ही नेत्यांनी यावेळी केलं गेल्या काही दिवसातील संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट फलदायी ठरल्याच दोन्ही नेत्यांनी म्हटल आहे भारताशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या वैयक्तिक बांधिलकीबद्दल मोदींनी पुतीन यांचे आभार मानले पुढील द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी पुतिन यांचे स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले खासदार निधन कर्नाटकातील राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती याचं काल बंगळूर इथं एका खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळं निधन झालं

पेशानं वकील असलेले अशोक गस्ती हे भाजपचे माजी सरचिटणीस होते ते प्रथमच राज्यसभेत निवडून आले होते गस्ती एक समर्पित समाजसेवक आणि सक्षम खासदार होते असं राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू यांनी म्हटलं आहे राज्यसभेच्या माजी सदस्य डॉ कपिला वात्स्यायन यांनाही राज्यसभेने श्रद्धांजली वाहिली

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल्या नमस्कार